यासंदर्भात काही शंका असतील तर आम्ही त्याचं निरसन करायला तयार आहोत अल्पसंख्याकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही एनपीआरमुळे कोणाचंही नागरिकत्व जाणार नाही असं सांगत शहा यांनी यासंदर्भातल्या अफवा फेटाळून लावल्या एनपीआर हा कायदा काँग्रेस सरकारच्या काळातच आणला गेला होता त्याप्रमाणेच ही प्रक्रिया सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सीडीएस पदाच्या निर्मितीला मंज्री मिळाली यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी याची घोषणा केली होती सीडीएस पद हे फॉर स्टार जनरल श्रेणीतलं असेल त्यांना संरक्षण दलांच्या प्रम्खांप्रमाणेच वेतन मिळणार आहे संरक्षण मंत्रालयात स्थापन करण्यात येणाऱ्या लष्करी व्यवहार विभागाचे प्रम्ख असतील आणि ते या विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी महत्वाची ठरणाऱ्या अटल भूजल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंज्री दिली एकूण सहा हजार कोटी रुपयांची ही योजना येत्या पाच वर्षात ग्जरात हरयाणा कर्नाटक मध्यप्रेदश महाराष्ट्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या निवडक क्षेत्रात लागू केली जाणार आहे या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना आजच्या निर्णयांबद्दल माहिती दिली या योजनेम्ळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून त्यांचं उत्पन्न वाढेल असा विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला

नादारी आणि दिवाळखोरी कायदा स्धारणा वटहक्म जारी करायलाही आज मंत्रिमंडळाची मंज्री मिळाली रेल्वे मंडळाची संघटनात्मक प्नर्रचना करायला आज मंत्रिमंडळानं मंज्री दिल्याचं रेल्वेमंत्री पिय्ष गोयल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं या प्नर्रचनेन्सार रेल्वे मंडळाचे अश्यक्ष अध्यक्षीय मंडळाचे म्ख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत मंडळात चार सदस्य आणि काही स्वतंत्र सदस्यही असणार आहेत

ब्रह्मप्त्रा क्रॅकर अँड पॉलिमर लिमिटेड अर्थात बीसीपीएलच्या प्रशासकीय नियंत्रण हस्तांतरणाला आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीनं मान्यता दिली आहे आसाम गॅस क्रॅकर प्रकल्पाची अंमलबजावणी करणा या या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचं प्रशासकीय नियंत्रण रसायनं आणि पेट्रोकेमिकल्स विभागाकडून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे आसाम करार अंमलबजावणीचाच हा एक भाग आहे

नवी दिल्लीत आज वार्षिक आकाशवाणी प्रस्कारांचं वितरण जावडेकर यांच्या हस्ते आज झालं या प्रस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते डिजिटल रेडिओमळे रेडिओचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकता येईल आणि रेडिओचा आवाज आणखी व्यापक स्तरावर पोहोचेल असं त्यांनी सांगितलं संगीत मनोरंजनपर कार्यक्रम आणि बातम्यांच्या माध्यमातून आकाशवाणी लोकांच्या जीवनाशी जोडली गेली आहे जीवनाच्या विविध पैलंशी संबंधित गाण्यांचा खजाना आकाशवाणीकडे आहे असं जावडेकर यावेळी म्हणाले

पक्ष कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन नागरिकत्व स्धारणा कायद्याबद्दल जागरुकता निर्माण करावी तसंच या कायद्याबद्दलचे गैरसमज द्र करावेत असं आवाहन कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष नलीन क्मार कटील यांनी केलं आहे बंगळ्रु इथं या कायद्यावर आयोजित एका कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते झारखंड म्क्ती मोर्चाचे विधीमंडळ गटनेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंड म्क्ती मोर्चा कांग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे रांची इथं पत्रकारांशी बोलताना सोरेन यांनी सांगितलं की आज रात्री आठ वाजता राज्यपाल द्रोपदी मर्मू यांच्या भैटीची वेळ मागितली आहे तत्पूर्वी झारखंड म्क्ती मोर्चाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांची आज पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे रांची इथं आमदारांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला

लखनौचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक कलानिधी नैथानी यांनी सांगितलं की अटक केलेले तिघंही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे सदस्य असून लखनौ आणि इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून आक्षेपार्ह सीडी आणि पत्रकं जप्त केल्याचाही दावा पोलिसानी केला आहे राज्यात स्थिती आता सामान्य असून कोणत्याही अनुचित घटनेचे वृत्त नाही पोलिसांनी दंगलखोरांची छायाचित्रं जारी केली असून त्यांच्याबद्दल माहिती द्यावी असं लोकांना आवाहन केलं आहे

वेस्ट इंडिजविरुद्वच्या मालिकेत केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर दोघांनीही आपलं स्थान टिकवलं आहे आयसीसी महिला क्रिकेट मानांकनात भारताची डावख्री फिरकी गोलंदाज राधा यादव द्सऱ्या स्थानावर कायम आहे मात्र दिप्ती शर्मा आणि प्नम यादव यांच्या स्थानात घसरण झाली आहे दिप्ती पाचव्या तर पुनम सहाव्या स्थानावर आहे

देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे ग्राहक चळवळींचं महत्व अधोरेखित करून ग्राहकांना आपल्या हक्क आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो पर्यायी ग्राहक तक्रार आणि वाद निवारण या संकपनेतून यंदा हा दिवस साजरा होत आहे गोव्यात ख्रिसमस सण साजरा करण्यास आज रात्रीपासून स्रूवात होणार आहे गोवा प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी परदेशी पर्यटक गोव्यात गर्दी करत असतात गोव्यात खिसमस अत्यंत उत्साहात साजरा केला जात असतो मिडनाईट मास हा गोव्यात खिसमसची परंपरा असून चर्चमध्ये आयोजित केला जातो यावेळी ख्रिस्तांची गाणी गात सणाचा उत्साह राज्यात जाणवत असतो विद्युत रोषणाई आणि सजावट ही या सणाची ठळक वैशिष्ट्ये आहेत

सीमा भागातल्या विभागीय आय्क्तांच्या बैठकीत जम्मू विभागाचे विभागीय आय्क्त संजीव वर्मा यांनी ही माहिती दिली

जम्मू विभागातल्या कृषी अधिकारी आणि संलग्न क्षेत्रातल्या शेतक यांच्यात संवाद व्हावा तसंच या ठिकाणच्या कृषीक्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे काश्मिर प्रचंड थंडीच्या कडाक्यानं गारठलं असून श्रीनगरवासियांनी काल या मोसमातली सर्वात थंड रात्र अनुभवली